निवडणूक लढवण्यापूर्वी सर्व उमेदवारांना आपल्या गुन्हेगारी पार्श्वभुमीची माहिती जाहीर करावी लागणार

व्होट बँकेचं राजकारण ही देशाला लागलेली वाळवी आहे ती समूळ नष्ट करायला हवी पंतप्रधानांचि स्पष्टोक्ती

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गाड्यांमध्ये विविध योजनांतर्गत लागू असलेल्या प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि अफगानिस्तानदरम्यानचा सामना काल बरोबरीत संपला सर्वोच्च न्यायालय निवडणूक लढवण्यापूर्वी सर्व उमेदवारांना आपल्या गुन्हेगारी पार्क्षभुमीची माहिती जाहीर करावी लागेल असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक लढवण्यावर मात्र फक्त आरोपपत्राच्या आधारे बंदी घालता येऊ शकत नाही असा निर्णय न्यायालयानं दिला गुन्हेगारांना राजकारणात प्रवेश मिळू नये याची खबरदारी संसदेनं घ्यावी असं न्यायालयानं म्हंटल आहे पंतप्रधान व्होट बँकेचं राजकारण ही देशाला लागलेली वाळवी आहे ती समूळ नष्ट करायला हवी असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केल ते भोपाळ इथं पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त आयोजित कार्यकर्ता महाकुंभ या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते पंडित दीनदयाळ उपाध्याय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती काल राज्यातही अंत्योदय दिन म्हणून साजरी करण्यात आली मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनदयालजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला

ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बसमध्येही सवलत मिळणार आहे जिल्हा परिषदेकडील क वर्ग कृषि अधिकाऱ्यांना ब वर्गात समाविष्ट करून त्याना राजपत्रित दर्जा देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळ बैठकीत झाला गट शेती योजनेला चालना देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी गटांना पुरस्कार देण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली विविध घटकांना प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा धारणाधिकार रुपांतरित करताना अवलंबण्याची कार्यपद्धती अटी व शर्ती अधिमूल्य याबाबतच्या समितीचा अहवाल काही फेरफार करुन स्वीकारण्यास मंजुरी दादासाहेब फाळके चित्रनगरीत मेसर्स व्हिसलिंग वूडस् इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला साडेपाच एकर जमीन भाडेपट्टा करारानं उपलब्ध करुन देणं बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय ही दोन न्यायालये नियमितपणे कार्यरत करणं आणि महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना असे निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतले पणे मेटो मुंबईत होणाऱ्या देशातल्या सर्वात लांब भुयारी मेट्रो मार्गाच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचं अनावरण परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर पूणे महा मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट भ्यारी मार्गाच कामही लौकरच सुरू होत आहे या कामाबाबत आणि या प्रकल्पामुळे विस्थापित होत असलेल्या कुटुंबांच्या प्नर्वसनाबद्दल माहिती दिली महा मेट्रोचे जनसंपर्क संचालक हेमंत सोनावणे यांनी सध्या मेट्रोचं जिथून आपण टनेलबोरिंग मशिन काम करतो तिथं जो शाफ्ट असतो त्याचं सध्या काम चालू आहे

ती साधारणतः तीन ते चार महिन्यांपर्यंत चालेल

साखर संघ आणि विस्मा यांच्या सामाईक शिफारसींबाबत सर्व स्तरावर आढावा घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं

त्यावेळी ते बोलत होते डोन लातर शेतीसाठी आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे त्याचं प्रत्यक्षिकही परवा झालं ड्रोनचाशेतीसाठी नेमका उपयोग काय आणि कसा होईल ते सांगत आहेत आमचे लातूरचे प्रतिनिधी परंपरागत शेतीला रामराम करून नव्या तंत्रज्ञानाचा कासरा हाती घेऊन शेती करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो परंतू एक एकर दोन एकरवाल्या जमीनदारांना ते शक्य होणार नाही त्यासाठी गट शेती समूह शेतीचा अंगीकार करावा लागणार आहे ड्रोनच्या वापरामुळे पिकावर पडणाऱ्या रोगाचा किडीचा प्रादुर्भावाचं अच्रक सर्वेक्षण करून त्यावर समप्रमाणात उपाययोजना करून कीटकनाशके फवारता येतील अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यासाठी लातूर माथाडी कामगार मराठा बहजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे असंप्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात केलं

मद्रा योजना लाभार्थी नाशिक नाशिक जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत अनेक लहान विक्रेत्यांपासून मध्यम उद्योग चालविणाऱ्यांना वित्त प्रवठा झाला असून आपले रोजगार सुरू करता आले आहेत ऐकुया या लाभार्थीचा अन्भव मी रमेश बबन आहे अंबडला राहतो

मला हे दुकान वाढवायचे होते माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती

या मुद्रा लोनमुळे माझा व्यवसाय वाढला

केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्यांतर्गत येणाऱ्या ईईएसएल या सार्वजनिक उपक्रम कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या पाच इलेक्ट्रिक कारच्या हस्तांतरण प्रसंगी ते बोलत होते

तर दगडवाडी इथल्या एका शेतात काल पहाटे छापा टाकून पोलिसांनी अवैध उत्खनन करून काढलेला गारगोटी दगडाचा मोठा साठा जप्त केला आहे धरणे नंदरवार भटके विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने विविध प्रलंबीत मागण्यासाठी काल नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारला सादर करण्यात आलेला दादा इंदाते आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागु करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली

क्रीडा प्रस्कार क्रिकेटपटू विराट कोहली आणि भारोत्तोलक मीराबाई चानू यांना काल क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत एका दिमाखदार समारंभात राष्ट्रीय क्रीडा प्रस्कारांचं वितरण केलं राज्यातले ज्येष्ठ कुस्तीगीर दादू चौगुले यांना मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार आणि हॉकी प्रशिक्षक क्लॅरेन्स लोबो यांना प्रोणाचार्य प्रस्कारानं गौरवण्यात आलं तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणारी तिरंदाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला मात्र या पुरस्कराची मानकरी असलेली दुसरी महाराष्ट्र कन्या क्रिकेटपट्र स्मृती मानधना श्रीलंका दौऱ्यावर असल्यानं काल प्रस्कार सोहळ्याला उपस्थित राह शकली नाही क्रिकेट आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत आणि अफगाणिस्तानदरम्यानचा रोमहर्षक सामना बरोबरीत संपला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार